प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौ यावर जाणार आहेत ते रियाझ ॐ गुंतवणूक विषयक परिषदेत आपले विचार मांडतील या भेटी मोदी सौदीचे राजे सलमान बीन अब्दुलअजीज अल सौद यांच्यासोबत ड्रिपक्षीय तर युवराज मोहम्मद बीन सलमान यांच्यासोबत शिष्टमंडळ स्तररावरची चर्चा करणार आहेत युवराज सलमान यांनी मोदी यांच्यासाठी आयोजित केलेल्या स्नेह भोजनाच्या कार्यक्रमातही ते सहभागी होतील मोदी यांची सौदी अरेबियाची ही दुसरी भेट आहे या भेटीत दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ होण्याच्या दृष्टीनं अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे या भेटीदरम्यान महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यालगतच्या समुद्र किनाऱ्यावर प्रस्तावित असलेल्या महत्वाकांक्षी रिफायनरी प्रकल्पाला तसंच भारतातल्या पायाभूत सोयी सुविधांच्या प्रकल्पामध्ये सोदी अरेबियाच्या प्रस्तावित गुंतवणूकीला अंतिम स्वरूप दिलं जाईल अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातल्या आर्थिक संबंधविषयक विभागाचे सचिव टी

कृष्णमुर्ती यांनी दिली आहे जम्मू कश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळील ताणात असणाऱ्या भारतीय जवावनांसोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल दिवाळी साजरी केली यावेळी बोलताना प्रधानमंत्र्यांनी भारतीय संरक्षण दलांची प्रशंसा केली संरक्षण दलांच्या ताकदीवरच अशक्य वाटणारे निर्णय केंद्र सरकारनं घेतले आहेत असं ते म्हणाले राष्ट्रीय सुरक्षेसाठी लष्कराचं साहस आणि धर्मीमहत्वाचं असून देशातल्या नागरिकांना उत्कृष्ट सेवा देत असल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी संरक्षण दलांचे आभार मानले नवी दिल्लीतल्या युद्धस्मारकाला नागरिक मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत

संरक्षण दलाला अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी सरकारनं उचललेल्या पावलांविषयी त्यांनी यावेळी माहिती दिली सर्विंकांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही प्रधानमंत्र्यांनी यांनी दिली राजौरीहून परतताना नरेंद्र मोदी यांनी पठाणकोट वायुसेना केंद्रावर हवाईदल कर्मचाऱ्यांशी आणि लष्कराच्या जवानांशी संवाद साधला

दिवाळीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या प्रधानमंत्र्यांनी या तिन्ही नेत्यांबरोबरच्या भेटीचे फोटा ट्विटरवर पोस्ट केले आहेत अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातून निवडून आलेले युवा स्वाभिमानी पक्षाचे रवी राणा आणि मीरा भाईदर मधून अपक्ष निवडून आलेल्या गीता जप्त यांनी भाजपा पाठिंबा दिला आहे रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या पाठिंब्याचं पात्र पाठवलं तर गीता जप्तयांनीं काल मुख्यमंत्र्यांची भेट धेऊन पाठिंबा दर्शवला गीता जप्तयांनी भाजपातून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती भाजपनं त्यांच्यावर कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केली होती शिवसेनेलाही प्रहार जनशक्ती पक्षानं पाठिंबा दिला आहे पक्षाचे आमदार बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांनी उद्दव ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र त्यांना दिलं राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी मुख्यमंत्रीपदावरून आणि सत्तेच्या वाटपावरून भाजपा आणि शिवसेनेकडून परस्परविरोधी वक्तव्य येत असून यासदर्भात दोन्ही पक्षांची भूमिका वेगवेगळी आहे भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची निवड करण्यासाठी नवनिर्वाचित आमदारांची येत्या बुधवारी बस्क्र होणार आहे या बस्क्रील भाजपाध्यक्ष अमित शहा उपस्थित राहण्याची शक्यता आहे यावेळी अमित शाह उद्वव ठाकरे यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा करण्याचीही शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे बुधवारी राष्ट्रवादी काँप्रेस पार्टीची बक्रि होत असून शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील या बक्रिीत विरोधी पक्षनेत्याची निवड होणार आहे लडाखला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर विविध विभागांनी लडाखमधे अनेक विकासकामांवर लक्ष केंद्रीत केलं आहे

केंद्र सरकारनं लडाखच्या विकासासाठी अनेक योजना आखल्या असून येत्या दोन दिवसात लडाख केंद्रशासित प्रदेश म्हणून समोर येणार असल्याची माहती आकाशवाणी प्रतिनिधीनं दिली आहे या ठिकाणी पर्यटन विकासामुळे अर्थव्यवस्थाही बळकट व्हायला मदत होईल अरबी समुद्रात निर्माण झालेलं कयार चक्रीवादळाचं रूपांतर तीव्र चक्रीवादळात झालं आहे

या पार्वभूमीवर हवामान विभागानं सतर्क राहण्याचा श्राारा दिला आहे यामुळे महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकमधल्या किनारपट्टी भागात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते

गुजराती समुदायाकडून जगभर आज बेस्तु वरस साजरं केलं जात आहे गुजराती दिनदर्शिकेप्रमाणे विक्रम संवत नुसार कार्तिक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून गुजराती नववर्ष सुरु होतं परस्परांच्या चुकांना माफी देऊन अत्यंत उत्साहात गुजराती समुदाय नववर्षाचं स्वागत करतो स्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबु बक्र अल बगदादी मारला गेल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज व्हाईट हाऊस शें दिली सीरियाच्या ईदलिब भागात अमेरिकेच्या विशेष सत्त्वानं बगदादीवर निशाणा ठेवून काल कारवाई केली होती त्यानंतर अबु बक्रनं स्वतःला उडवून देत आत्महत्या केली

अमेरिकन सच्यामधे मात्र कुणालाही ईजा झाली नाही व्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी ही एक महत्त्वपूर्ण घटना असल्याचं म्हणत या कारवाईची प्रशंसा केली आहे संयुक्त राष्ट्रसंघातल्या अनेक महत्त्वाच्या देशांनीही या कारवाईचं समर्थन केलं आहे अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती जोय बिडन आणि सभापती नॅन्सी पेलोसी यांनीही अमेरिकन सस्विाचं अभिनंदन केलं आहे तुर्की आणि अमेरिकेच्या सस्वित असलेल्या समन्वयामुळेच ही कारवाई यशस्वी झाल्याचं तुर्कीनं म्हटलं आहे ा रोकमध्ये सुरु असलेली निदर्शनं हातळण्यात सरकारला अपयश आल्याचं कारण देत ा रोकमधल्या चार संसद सदस्यांनी राजीनामा दिला आहे यामुळे तिकचे प्रधानमंत्री आदिल अब्दिल माहदी यांच्यावरचा दबाव अधिक वाढला आहे सत्ताधारी प्रशासनात मोठे फेरबदल करावेत या मागणीसाठी विकमध्ये गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या निदर्शनांमुळे तिथलं वातावरण ढवळून निघालं आहे निदर्शकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनं अश्रूधुराचा तसंच बळाचा वापर करत गोळीबारही केला

संसदेतले कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असलेल्या सहीर फाहमी आणि हृष्ठी अल आमीन यांनी शांततापूर्ण आंदोलनाला पाठिंबा म्हणून राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे गेल्या महिनाभरात संसदेनं काहीच केलं नाही तसंच आंदोलकांविरोधातल्या हिंसक कारवाईला प्रधानमंत्री किंवा गृहमंत्रालयासह सुरक्षा दलांपक्षी कोणालाही दोषी मानलं नाही असा आरोप या दोघांनी केला आहे हे सरकार बरखास्त करून तातडीनं मुदतपूर्व निवडणूका घ्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे या दोघांशिवाय ताह अल दिफाई आणि मुझाहीम अल तमीमी या दोन संसद सदस्यांनीही काल राजीनामा दिला होता कॅलिफोर्निया राज्यात पसरलेल्या आगीमुळे शिले गव्हर्नर गॅवीन न्युसम यांनी राज्यात आणीबाणी घोषित केली आहे या आगीत अनेक घरं उद्धस्त झाली असून अनेक वायनरींचं नुकसान झालं आहे

तीन हजार पेक्षा अधिक अग्निशामक आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत नवी दिल्लीत काल फटाक्यांमुळे हवेच्या गुणवत्तेनं धोक्याची पातळी गाठली सर्वोच्च न्यायालयानं फटाके फोडण्यासाठी दिलेल्या मयदिचं अनेक ठिकाणी उल्लंघन झाल्याचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर झाला

पॅरिस िब्झालेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज चिराग शेष्टी या जोडीला पुरुष दुहेरीच्या उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे